केवळ आवश्यक सेवा सुविधा सुरु राहतील या संदर्भातील नवे आदेश राज्य शासनानं काल प्रसिद्ध केले

कोरोनाच्या वाढत्या प्राद्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यात कडक निर्बंध लागू केले जाणार असल्याचे संकेत आरोग्य मंत्र्यांनी दिले होते काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी समाज माध्यमाद्वारे या निर्बंधांची घोषणा केली

दरम्यान कोरोना संकटाचा म्काबला करताना शासन गरजूंच्या पाठिशी उभे आहे याकाळात क्णाचीही आबाळ होऊ देणार नसल्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी काल दिली

याशिवाय नोंदणीकृत आदिवासी क्टुंब बांधकाम घरग्ती कामगार फेरीवाले आणि नोंदणीकृत रिक्षाचालकांनाही अर्थसहाय्य देण्यात येईल असं ठाकरे यांनी काल सांगितलं

नवबाधीतांची संख्या कालही महाराष्ट्रातच सर्वाधिक होती

यानिमित्त म्ख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपम्ख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना अभिवादन केलं आहे डॉ आंबेडकर यांच्या उदारमतवादी विचारांचं मानवतावादी शिकवणींचं पालन करुन समाजाच्या भल्यासाठी आपण सर्वजण त्यांची जयंती आपापल्या घरीच साजरी करु असं आवाहन अजित पवार यांनी केलं आहे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त राज्यातल्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत तसंच सर्वांनी घरातूनच डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत भगवान गौतम ब्रद्ध यांच्या प्रतिमांना वंदन करावं असं श्भेच्छा संदेशात म्हटलं आहे नागपूरच्या दीक्षाभूमीवर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा कार्यक्रम साधेपणानं कमीत कमी नागरिकांच्या उपस्थितीत साजरा केला जाणार असल्याचं डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे सचिव डॉ स्धीर फुलझेले यांनी काल सांगितलं

बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीचे सरचिटणीस नागसेन कांबळे यांनीही बाबासाहेबांची जयंती साधेपणाने साजरी करण्याचं आवाहन अनुयायांना केलं आहे चैत्यभूमी वरील अभिवादन कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण समाज माध्यमांद्वारे केलं जाणार असल्याचं मुंबई महापालिकेनं कळवलं आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले आणि भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर विचार प्रबोधनपर्व हा ऑनलाईन कार्यक्रम सुरू आहे माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचा चित्रपट विभाग आज डॉ बाबासाहेब आंबेडकर हा जब्बार पटेल यांनी दिग्दर्शित केलेला चित्रपट विभागाच्या संकेतस्थळ आणि युटयूब चॅनलवरून प्रसारित करणार आहे

कौशल्य विद्यापीठ राज्यातील यूवक यूवतींना कौशल्याधारित उच्च शिक्षणाद्वारे रोजगार स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण व्हाव्यात या हेतूने राज्यात महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ स्थापन करण्यात येत आहे महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ अधिनियम आजपासून म्हणजे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी अंमलात येत असल्याची माहिती कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांनी काल दिली

सध्याच्या कोरोना संसर्गाच्या काळात नमाज पठणासाठी एकत्र न येता घरीच नमाज पठण करावं तसंच इफ्तारसाठीही एकत्र नये असं आवाहन राज्य शासनानं केलं आहे या संबंधीचा अध्यादेशही जारी केला असून यात मिरवणूका सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांना बंदी घालण्यात आली आहे मुस्लिम सत्यशोधक समाज मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर शमसुद्दीन तांबोळी यांनीही घरीच नमाज अदा करण्याचं आवाहन मुस्लिम बांधवांना केलं आहे

कोरोनाच्या सावटाखाली यंदाही गुढीपाडवा साधेपणानेच साजरा झाला संसर्ग रोखण्यासाठी मठ मंदिरे बंद आहेत राजकीय सांस्कृतिक धार्मिक कार्यक्रम तसंच स्वागत मिरवणूकाही यंदा निघाल्या नाहीत गुढीपाडव्या निमित्त पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात फुलांची आकर्षक आरास करण्यात आली होती

वाशीम जिल्ह्यातील कारंजा इथल्या गोपाळ आणि नीता खाडे या शिक्षक दाम्पत्यानं पुस्तकांची तसंच कोरोना त्रिसूत्रीची जनजागृती करणारी गुढी उभारली

सर्वांसाठी घरं हे शासनाचं धोरण असून पृणे म्हाडाची सोडत हे त्या दिशेनं पडलेलं आश्वासक पाऊल आहे असं उपम्ख्यमंत्री अजित पवार या कार्यक्रमात बोलताना म्हणाले ही सोडत प्रक्रिया पारदर्शक असून कुठल्याही आमिषाला बळी पडू नये असं आवाहनही पवार यांनी केलं

प्रतीक देशमुख यांना शंख किडीच्या निर्मूलनासाठी योजलेल्या उपायांसाठी वसंतराव नाईक पुरस्कार तर औरंगाबादचे राजेंद्र नलावडे यांना पर्यावरणस्नेही शेतीसाठी ज्योती चापके पुरस्कार जाहीर झाला आहे

गेल्या वर्षी सोलापूर जिल्ह्यात नरभक्षक बिबट्याने ध्र्डगूस घातला होता त्या पार्श्वभूमीवर वन्यजीवांना पकडण्यासाठी अद्ययावत साहित्य खरेदीचा प्रस्ताव मुख्य वनसंरक्षकांनी मंजूर केला

जवान मृत्यू जम्मूजवळ उधमपुर इथं काल एका बंकरला लागलेल्या आगीत नाशिक जिल्ह्याच्या बागलाण तालुक्यातले जवान स्वप्नील रौदळ यांचा मृत्यू झाला ही घटना कळल्यानंतर भाक्षी या त्यांच्या मूळ गावी एकाही घरावर गुढी उभारली गेली नसल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे भंडारी निधन तायक्वांदो मार्गदर्शक बाळकृष्ण भंडारी यांचं काल पुण्यात अल्पशा आजाराने निधन झाले

महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती पुरस्कार पुणे महापालिकेचा उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक प्रस्कार त्यांना प्रदान करण्यात आला होता वीरा साथीदार निधन राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त कोर्ट या चित्रपटात नारायण कांबळे ही व्यक्तीरेखा साकारणारे कलावंत वीरा साथीदार यांचं काल नागप्र इथं निधन झालं

त्यांना कोरोना संसर्ग झाला होता वीरा साथीदार हे कम्यूनिस्ट तसेच आंबेडकरी चळवळीत कार्यरत होते गेली अनेक वर्षे विद्रोही हे मासिक ते चालवत असत दलित रंगभूमीवरही ते सक्रिय होते

सोलापुरात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाम्ळे अनेक झाडं कोसळली काही घरांवरील पत्रे उडून गेले या पावसाने गहू ज्वारी या पिकांसह फळबागांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे सातारा नांदेड बुलडाणा जिल्ह्यातही काल जोरदार पाऊस झाला हवामान विदर्भ मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात आजही तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा तर काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे अवकाळी पावसाचा हा फेरा विदर्भ मराठवाड्यात उद्या पर्यंत राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे या पावसामुळे उन्हाची काहिली काहीशी कमी झाली असून मध्य महाराष्ट्राच्या बहुतांश भागात तापमानात लक्षणीय घट झाली मराठवाड्याच्या काही भागात तर विदर्भात तुरळक ठिकाणी तापमानात अल्पशी घट झाली आहे

नमस्कार